ग़हमंत्री अनिल देशमुख यांनी काल मुंबईत ही माहिती दिली अतिरिक्त मुख्य ग्रहसचिव श्रीकांत सिंह आणि ग्प्पहेर विभागाचे सहआयुक्त अमितेश कुमार यांचा या समितीत समावेश आहे ही समिती सहा आठवड्यात चौकशी पूर्ण करील असं देशमुख यांनी सांगितलं गेल्या सरकारच्या कार्यकाळात नेत्याचं द्रध्वनीवरचं संभाषण ध्वनीमुद्रित करून त्याचा गैरवापर झाल्याच्या अनेक तक्रारी आल्या असल्याचं ग्रहमंत्र्यांनी एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत

खरीप हंगामामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेली पिकांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मिळावी यासाठी क्रषीमंत्र्यांनी काल विमा कंपन्यांची बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते कंपन्यांनी विमा दावे तत्काळ निकाली काढून शेतकऱ्यांना लाभ तातडीनं मिळावा आठवड्याभरात दावे निकाली काढतानाच त्याचा अनुपालन अहवालही सादर करावा असं कृषीमंत्र्यांनी सांगितलं

औरंगाबाद विभागातल्या प्राध्यापकांच्या विविध अडचणीसंदर्भात काल मुंबईत विधान भवनात आढावा बैठक झाली त्यावेळी सामंत बोलत होते तासिका तत्वावरील पदासाठी पात्र उमेदवार न मिळाल्यास पदव्युत्तर पदवीधर यांना संधी मिळावी यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असंही सामंत यांनी सांगितलं

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तांत्रिक अडचणींमुळे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळत नसून त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असंही सामंत यांनी सांगितलं आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यंदा शंभरावं नाट्य संमेलन साजरं करणार आहे या नाट्यसंमेलनाचं स्वागताध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वीकारलं आहे नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्या विनंतीवरून हे पद स्वीकारत असल्याचं पवार यांनी एका ट्वीट संदेशाद्वारे जाहीर केलं आहे

मुंबईत यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते सर्व विद्यार्थ्यांना सारखेच आणि उत्तम जेवण देण्याचा प्रयत्न या मध्यवर्ती भोजनगृहामार्फत केला जाईल असं ते म्हणाले

या मेळाव्याला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत

ब्राझीलच्या बार्बरा पाझ यांच्या बाबेंको टेल मी व्हेन आय डाय या माहितीपटानं सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचं सुवर्ण शंख पटकावलं प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या पावसाचा निबंध या लघ्पटानं सर्वोत्कृष्ट लघ्पटाचा रौप्य शंख प्रस्कार पटकावला तर सर्वोत्कृष्ट अॅनिमेशनपटाचा पुरस्कार जर्मनीच्या इजाबेला प्रसिन्स्का यांच्या पोर्टेट ऑफ सूझन आणि भारतीय दिग्दर्शक दिवाकर एस के यांच्या द फॉक्स ऑफ द पामग्रोव्ह या चित्रपटांना विभागून देण्यात आला

या वॉर्ड आरक्षण सोडतीत अनेक दिग्गज नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षित झाल्यामुळे त्यांची त्याच वॉर्डातून पुन्हा निवडणूक लढवण्याची आशा संपुष्टात आली आहे

या कायद्यात पांकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तानमधून आलेल्या अल्पसंख्यांक समुदायाला कायदेशीररित्या नागरिकत्व देण्यासंदर्भात तरतूद असल्याचं पांचाळ यांनी सांगितलं

श्रीकांत यांना दिलं

प्रत्यक्षात तालुक्यातल्या पश्चिम भागातल्या सर्व गावांना दृष्काळाची झळ बसली असून पोखरा योजनेत प्रसिद्ध झालेल्या गावांच्या यादीत या सर्व गावांची नावं समाविष्ट करावीत असं या निवेदनात म्हटलं आहे

या बालकांना क्पोषणातून बाहेर काढण्यासाठी ग्राम बालविकास केंद्रातून उपचार सुरू करण्यात आले आहेत

न्ट्रिशयन देण्यात येणार आहेत

या निवडणुकीत महिला बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या सुशीला पाटील बेटमोगरेकर यांची निवड करण्यात आली असून बाळासाहेब पाटील रावनगावकर संजय अप्पा बेळगे रामराव नाईक यांची विविध विषय समिती सभापती म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे

मुंबईत लातूर महानगरपालिकेतल्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक झाली या बैठकीस लातूर महानगरपालिकेचे महापौर विक्रांत गोजमग्रंडे यांच्यासह नगरविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते

सदर प्राध्यापक तरुणी दारोडा गावची रहिवासी असून वर्धा इथल्या मातोश्री आशाताई कुणावार महाविद्यालयात वनस्पती शास्त्र विषयाची प्राध्यापक आहे

याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे

जालना मंठा मार्गावर सिंधीकाळेगाव फाट्याजवळ झालेल्या अपघातात जालना पंचायत समितीचे माजी उपसभाती गणेश नरवडे यांचा जागीच मृत्यू झाला रात्री आठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला या अपघातानंतर याच रस्त्यावर काही अंतरावर झालेल्या अन्य एका दुचाकी अपघातात घोडेगाव इथल्या सुरेश खांडेभराड यांचा मृत्यू झाला